काही ठिकाणी संध्याकाळी सहानंतरही मतदारांच्या रांगा असल्यानं उशीरापर्यंत मतदान सुरु होतं

विविध राजकीय पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांच्या सभा मेळावे यांचं आयोजन करण्यात आलं असून मुंबईत भाडूंप इथं आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची तर पालघर मतदारसंघातल्या नालासोपारा आणि मीरा रोड इथं भाजपाचक्रियक्ष नत्ताआणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची प्रचार सभा होणार आहे दर्शतिलं सध्याचं वातावरण आणि विविध राज्यांमध्यात्रीन वर्षांत झालख्या निवडणुकांचातिकाल पाहता नरेंद्र मोदी यांचं सरकार प्रन्हा सत्तद्वि यध्विर नाही

राज ठाकरव्रांनी या वळी मुख्यमंत्री दक्षित फडनवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडलं

ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितीी निवडणूक आहा उपाची कामं कोणाच्या हातात द्यायची हठिवणारी निवडणूक असल्याचक्ति त्यांनी यावसी व्यक्त कलि काँप्रस्तीआणि आम आदमी पक्ष यांच्यात यूती होण्याबाबक अजूनही आम आदमीला आशा आह असं आपचजिज्यसभा खासदार संजय सिंग यांनी सांगितलं तक्राल मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्यविरोधी पक्षांच्या वार्ताहर परिषदक्तिर बातमीदारांशी बोलत होतक् आम आदमी पक्षानं काँग्रस्त्रा तीन जागांचा प्रस्ताव दिला होता मात्र काँग्रस्तिं दिल्लीत सहा उमेद्वार जाहीर कल्यामुळव्वितीची शक्यता मावळल्याचं चित्र निर्माण झालं मात्र कॉप्रस्तअध्यक्ष राहुल गांधी यांनी अखख्ख्या क्षणापर्यंत आप सोबत युतीच प्रियत्न सुरू राहतील असं वक्तव्य कल्यानं आशा वाढल्या आहप्ती असं तस्किणालक्ष बुलडाणा परिसरातल्या लोकांचं श्रद्दास्थान असलस्त्रा आणि शक्की वर्षापासून मोठी दक्षीम्हणून प्रसिद्ध असलस्त्रा जगदंबा दक्षीप्या यात्रस्ती बुलडाणा शहरात सुरुवात झाली आह आ उत्सवाला शक्की वर्षाची परंपरा आहा उन्हाची पर्वा न करता पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी कली असून चोख पोलीस बंदोबस्त तेनात कल्ला आहे गस्वा दोन वर्षांत गडचिरोली जिल्ह्यातील हिवतापाच्या रुग्णसंख्यक्तिमोठी घट झाली आह्य्रिशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ कुणाल मोडक यांनी दिली यापूर्वीच्या काही वर्षांच्या तुलनत्त हिवतापामुळ ऊंग्ण दगावण्याच प्रिकार कमी करण्यात यश आलं आह असं त्यानी सांगितलं

न्यायमूर्ती महेश ग्रोवर आणि न्यायमूर्ती ललित बत्रा यांच्या पीठानं हा निर्णय दिला स्थानिक निवासी असल्याच्या आधारे गुणवत्तेत सूट देणारं नियमावलीतलं कलम त्यांनी रद्दबातल ठरवलं

डी आणि एम एस अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ ष्टिछणाऱ्या दोघांनी याबाबत चंदीगड सरकार आणि त्रिरांविरुद्ध दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालयानं हा निर्णय दिला वायव्य दिल्लीचे भाजपाचे उमेदवार उदित राज यांनी आज काँग्रेसमधे प्रवेश केला